मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे

नागपूरच्या भाजपाचे संदीप जोशी तर उपमहापौरपदी मानिषाताई कोठे यांची यांची आज बहुमतानं निवड झाली अमरावती महानगरपालिकेच्या सोळाव्या महापौरपदी भाजपाचे चेतन गावंडे आणि उपमहापौरपदी कुसुम साहू निवडून आले लातूरच्या महापौरपदी कौंप्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांची निवड झाली असून त्यांनी भाजपाच्या शर्सिश गोजमगुंडे यांचा दोन मतांनी पराभव केला भाजपाचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गिता गौड या दोन नगरसेवकांनी कॅप्रेसला मतदान केलं परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी कॉप्रेसच्या अनिता सोनकांबळे तर उपमहापौरपदी कॉंप्रेसचे भगवान वाघमारे याची निवड झाली असून अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या अर्चना मसने आणि उपमहापौरपदी राजेंद्र गिरी यांच्या नावावर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज शिक्कामोर्तब झालं नाशिक महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे शिवसेनेच्या चारही उंछुकांसह कॉंग्रेसनंही माघार घेतल्यानं सतीश कुलकर्णी बिनविरोध निवडून आले तर उपमहापौर पदी भिकुबाई बागुल यांची निवड झाली आहे उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या लिलाबाई अशान विजयी झाल्या आहेत त्यांनी भाजपाचे जीवन डेनानी यांचा पराभव केला उल्हासनगरच्या उपमहापौरपदी रिपाईचे भगवान भालेराव यांची निवड झाली आहे उल्हासनगर महानगरपालिकेत यापूर्वी भाजपासोबत असणा या ओमी कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी महापौर होत्या या निवडणूकीत मात्र कलानी गटानं शिवसेनेला साथ दिली राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे आज सकाळपासूनच शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या बस्क्रिांचं सत्र सुरू आहे काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसच्या नेत्यांची आघाडीतल्या मित्रपक्षांशी चर्चा केली या मित्रपक्षांनी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करायला आपल्याला पाठिंबा दिल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बव्हिकीनंतर वार्ताहरांना सांगितलं त्यानंतर शिवसेना काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसची संयुक्त बव्हिक होणार आहे त्यापूर्वी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शिवसेना नेते आणि आमदारांची बस्क्रि घेतली तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बस्क्र झाली विधिमंडळात काँग्रेस आमदारांच्या बस्क्रीला सुरुवात झाली आहे

मुख्यमंत्री शिवसेनेचाच राहील काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नाही असं काँप्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं उद्वव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा आघाडीतल्या दोन्ही पक्षांचा आग्रह आहे असं त्यांनी सांगितलं सत्ता स्थापनेबाबत भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्ट करत पुढची पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आज सकाळी घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते मराठी वृत्तपत्रसृष्टीत अग्रलेखांचे बादशाह म्हणून ओळख असलेलं दर्शिक नवाकाळचे जेष्ठ संपादक आणि जेष्ठ लेखक नीलकंठ खाडिलकर यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं

त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी मरीन ला उंस अल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत आहेत गिरगाव अल्या दर्शिक नवाकाळच्या कार्यालयात दुपारी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खाडीलकर यांचं अंत्यदर्शन घेतलं

सामान्यांचा आवाज नेहमीच खाडिलकर यांनी आपल्या लेखणीतून मांडला